उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काल अयोध्येत जाऊन तिथल्या तयारीचा आढावा घेतला या कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिकाही काल जाहीर करण्यात आली या तीन दिवसीय कार्यक्रमाच्या आज दुसऱ्या दिवशी सहा तासांचा विशेष राम रचा अन्ष्ठान आयोजित केलं जाणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या भूमीपूजन सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत या सोहळ्यावेळी एकशे पस्तीस संत उपस्थित राहणार आहेत अयोध्येमधे सध्या उत्सवाचं वातावरण असून लोक भूमीपूजनाच्या ऐतिहासिक क्षणाची वाट पाहत आहेत दरम्यान कोविड कप्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अयोध्येत राममंदिराच्या पायाभरणी समारंभाला उपस्थित राहणार नाहीत असं शिवसेनेचे ज्येष्ठ नेते खासदार संजय राऊत यांनी सांगितलं ते काल मुंबईत पत्रकारांशी बोलत होते या सोहळ्याला पंतप्रधान उपस्थित राहणार आहेत हे अधिक महत्त्वाचं आहे उद्धव ठाकरे नंतर कधीही अयोध्येत जाऊ शकतात असं सांगत राऊत यांनी या भूमिपूजन सोहळ्याला शुभेच्छा दिल्या

कोरोना विषाणू संसर्गामुळे लागू टाळेबंदीत अशा विक्रेत्यांकडे उत्पन्नाचा मार्ग नसल्यामुळे त्यांनी न्यायालयात याचिका दाखल करून शासनाच्या निर्णयाला आव्हान दिलं आहे या याचिकेसंदर्भात राज्य सरकारनं शपथपत्र दाखल केलं आहे पोलिसांसह प्रशासकीय यंत्रणेवर आधीच अतिरिक्त ताण असून असंघटीत क्षेत्रात अंतर्भाव असलेल्या या व्यावसायिकांवर नियंत्रण ठेवण्याचं काम आवाक्याबाहेरचं असल्याचं शासनानं नमूद केल उद्यापासून सुरू होणाऱ्या व्यायाम शाळा आणि योग संस्थाकरता केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत

प्रवेशद्वारावर सॅनिटाइजरसह तापमान मोजण्यासाठी थर्मल स्कॅनर असणं बंधनकारक आहे

या तपासकार्यात कायदेशीर बाबींचं योग्य पालन करण्याच्या सूचना त्यांनी बिहार पोलिसांना केल्या आहेत सुशांतसिंह यांचा अनैसर्गिक मृत्यू म्हणून नोंद असून मृत्यू कोणत्या परिस्थितीत झाला याचा शोध घ्यायचा असल्याचं परमबीरसिंह म्हणाले स्शांतच्या मृत्यूच्या आदल्या दिवशी त्याच्या घरी कोणतीही पार्टी झाली नाही तसंच आपल्या तपासात कोणत्याही राजकीय नेत्याचं नाव समोर आलेलं नाही असंही त्यांनी सांगितलं या तपासासाठी बिहारहून आलेल्या तपास पथकाच्या प्रम्ख अधिकाऱ्याला मुंबई पोलीस आणि मुंबई महानगरपालिकेनं विलगीकरणात ठेवल्याप्रकरणी काँप्रेस नेते संजय निरुपम यांनी टीका केली आहे या दोन्ही संस्थांची अशी भूमिका असल्यास या प्रकरणाचा तपास कसा होणार असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला दरम्यान या प्रकरणी मुंबई पोलीस योग्य प्रकारे तपास करत असल्याचं राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे

गणेशोत्सवामध्ये चाकरमान्यांच्या येण्याजाण्याची व्यवस्था राज्य सरकार करत असून लोकांनी अनावश्यक प्रवास गर्दी आणि रहदारी कमी करावी असं आवाहनही त्यांनी केलं गावपातळीवर कोरोना दक्षता समिती स्थापन करण्याची सूचनाही त्यांनी केली

तर काल आणखी नऊ बाधित रुग्ण आढळले

तर काल तीन रुग्ण बरे झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं

जिल्हाधिकारी रूचेश जयंवशी यांनी काल ही माहिती दिली अनेक मोबाईल संदेशाद्वारे गैरसमज पसरत असल्यामुळे त्यावरही स्वयंस्फूर्तीने प्रतिबंध घालावा असं आवाहनही त्यांनी केलं आहे

नागरिकांमध्ये प्रतिकार शक्ती विकसित होत असल्यानं रोगप्रतिकारक तपासणीसाठी सर्वेक्षण करुन चार ते पाच हजार निवडक चाचण्या घेण्यात येणार आहेत या चाचण्यांची तपासणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय घाटीच्या प्रयोगशाळेत केली जाईल असं ते म्हणाले

दात्यास कसलाही धोका नसल्यानं उत्स्फुर्तपणे प्लाझ्मा दान करा आणि प्लाझ्मा योद्धा बना असं आवाहन विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेचे नव्याने रुजू झालेले अधिष्ठाता डॉक्टर मोहन डोईबळे यांनी केलं आहे

जिल्ह्यात सततच्या टाळेबंदीमुळे हातावर पोट असणारे कामगार व्यापाऱ्यांसह सर्वसामान्य जनता त्रस्त झालेली आहे टाळेबंदीच्या काळात शहर परिसराअंतर्गतच कडक नियम करण्यात आले असून जिल्ह्यातल्या इतर ठिकाणी मात्र शिथिलता आहे त्यामुळे आता शहराअंतर्गतही टाळेबंदी शिथील करण्यात यावी अशी मागणी पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष गरूनाथ मगे यांनी केली आहे

काल त्यांचा दुसरा चाचणी अहवाल नकारात्मक आला होता

कोरोना विषाणू संसर्गामुळे लागू टाळेबंदीच्या पार्श्वभूमीवर हा सण साजरा करण्यावर मर्यादा आली मात्र डिजीटल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून श्भेच्छांची देवाणघेवाण आणि संपर्कामुळे यात थोडासा दिलासा मिळाल्याचं दिसून आलं नारळी पौर्णिमा म्हणून विशेषत राज्याच्या समुद्र किनाऱ्यावरच्या कोळी बांधवांसाठी महत्वाच्या या दिवशी समुद्राला नारळ अर्पण करुन पुजन करण्यात आलं

नाशिक इथं काल मेटे यांच्या अध्यक्षतेखाली छावा युवा संघटना छावा श्रमिक सेना शिव क्रांती सेना बळीराजा अशा विविध नऊ संघटनांची मराठा आरक्षणासंदर्भात बैठक झाली त्यानंतर त्यांनी वार्ताहरांशी बोलताना ही माहिती दिली

ते काल प्रसारमाध्यमांशी बोलत होते दरम्यान काल त्यांनी तलाव भरल्यानंतर सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे बाधित होणाऱ्या खामनदी पात्रालगतच्या हिलाल आणि जलाल कॉलनी भागाची पाहणी करुन स्थानिक लोकांशी चर्चा केली यावेळी उपस्थित संबंधित अधिकाऱ्यांना यृध्दस्तरावर उपाययोजना करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या